चीनच्या या कृतीमुळे मसूद अजहरविरुद्ध अंतरराष्ट्रीय समुदायाकडून कारवाई होऊ शकणार नाही मात्र आपल्या नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यामधे सामील असलेल्या दहशतवादी म्होरक्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी भारत सर्व उपलब्ध साधनांचा वापर करत राहील असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे ज्या देशांनी मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा ठराव मांडण्यासाठी प्रयत्न केले आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत त्याला मोठ्या संख्येनं पाठिंबा दिला त्या सर्व देशांचे भारतानं आभार मानले आहेत कर्तारपूर कॉरिडॉरसाठीची रुपरेषा ठरवण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज अटारी वाघा सीमेवर पहिली बैठक होणार आहे या बैठकीत भाग घेण्यासाठी दोन्ही देशाची शिष्टमंडळ अमृतसरला कालच पोचली आहेत या बैठकीत तांत्रिक बाबींवर चर्चा घेण्याचा भारताचा प्रस्ताव आहे गुरु नानक यांच्या साडेपाचशेव्या जयंती निमित्तानं हे कॉरिडॉर उभं करण्याच्या सरकारच्या निर्णयानुसार ही बैठक बोलावली आहे पाकिस्तानमधल्या पवित्र गुरुद्वा यांमधे दर्शनाला सहज जाता यावा या ब यांच दिवसापासून प्रलंबित असलेल्या लोकांच्या मागणीवर ही या बैठकीत चर्चा होईल

भारत आणि अमेरीकेमधली सुरक्षा रणनितीविषयी चर्चेची नववी फेरी काल वाशिंग्टन डीसी मध्ये पार पडली भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी केलं तर हत्यार नियंत्रण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंत्रालयाच्या उपमंत्री एंड्रिया थक्रिसन यांनी अमेरिकन शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं जागतिक सुरक्षा आणि निरस्त्रीकरणातली आव्हाने या मुद्द्यांवर दोन्ही शिष्टमंडळानी चर्चा केली असं परराष्ट्र खात्यानं काढलेल्या निवेदनात म्हटलं आहे निवडणूक आयोगानं ने आज नवी दिल्ली इथं केंद्रीय निरीक्षकांची बैठक बोलावली आहे निवडणुकीच्या काळात निरीक्षकांची भूमिका आणि जबाबदाऱ्यांची माहिती या बैठकीत त्यांना दिली जाईल मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा निवडणूक आयुक्त अशोक लवासा और सुशील चन्द्र निरीक्षकांना याबाबत मार्गदर्शन करतील रामजन्मभूमी बाबरी वादावर सर्वसहमतीनं तोडगा काढण्यासाठी न्यायालयाने नेमलेल्या मध्यस्थ समितीची पहिली बैठक काल अयोध्या ॐ झाली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश फकीर मेहमद बोहिम कलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीतल्या श्री श्री रवीशंकर आणि वरिष्ठ वकील श्रीराम पांचू यांच्यासह पक्षकारही उपस्थित होते

उत्तरप्रदेश काँग्रेसचे मुख्य नेते राज बब्बर मोरादाबादमधून संजच सिंग सूलतानपूरमधून तर माजी केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जैस्वाल कानपूरमधून निवडणुक लढवतील प्रीया दत्त यांना उत्तर मध्य मुंबईमधून सुशील कुमार शिंदे यांना सोलापूरमधून तर मिलींद देवरा यांना दक्षिण मुंबईमधून उमेदवारी देण्यात आली आहे भष्ट्राचाराच्या मुद्यावरुन काल वरिष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं काँग्रेसच्या प्रथम घराण्याच्या मिळकतीचं फोरेंन्सीक ऑडीट केलं गेलं ते आकडेच सत्य सांगतील असं जेटली त्यांनी म्हटलं आहे

नवभारतात भ्रष्टाचार दलाल आणि खोटे लाभार्थी यांना जागा नाही असं ट्वीट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जेटली यांच्या समर्थनार्थ केलं आहे ब्रिटनच्या संसदेनं कोणत्याही कराराशिवाय युरोपीय संघातून बाहेर पडण्याची शक्यता फेटाळून लावली आहे

ब्रिटनच्या प्रधानमंत्री तेरेसा मे यांनी वेळेआधीच कराराशिवाय युरोपीय संघातून बाहेर न पडण्याचा ठराव काल सभागृहात मांडला होता

आता सर्वांच लक्ष आज होणाऱ्या मतदानाकडे लागलं आहे नव्या ब्रेकिजट प्रस्तावावर युरोपीय संघाशी चर्चा करण्यासाठी तसंच त्याकरता वेळ घेण्याबाबत आजच्या मतदानातून संसद सदस्यांच मत घेतलं जाईल त्यावर युरोपीय संघाचीही मान्यता घ्यावी लागणार आहे

ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा सामनावीर आणि मालिकावीरही ठरला स्विस खुल्या बैडमिंटन स्पर्धेत भारताच्या शुभंकर डेनं काल फ्रान्सच्या लुकास क्लीयरबाउटला सलग गेम्समधे हरवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला

आता त्याचा सामना पाचव्या मानांकित इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीशी होणार आहे

पुरूष दुहेरीत मनु अत्री आणि बी

सेफ अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत भारत अजिंक्य राहिला असून आतापर्यंत चारदा भारताने चषक जिंकला आहे हा सामना पहिल्या गटांमधला होता याच गटात आज भूतान आणि बांगलादेश यांच्या संघांमध्ये सामना होईल राफेल प्रकरणात दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल याचिकाकर्त्यांनी दाखल केलेली कागदपत्रं देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं संवेदनशील आहेत असं सरकारनं काल न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रात म्हटलं आहे ज्यांनी या कागदपत्राच्या छायांकीत प्रति काढल्या आहेत त्यांनी गुन्हा केला असून या प्रति प्रसिद्ध करुन देशाच्या संरक्षणाला धोका निर्माण केला आहे असं संरक्षण मंत्रालयाच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे कागदपत्रं पुरवणा या अंतर्गत स्त्रोतांचा शोध सुरू असल्याचंही या पत्रात सांगितलं आहे लंडन इथं सुरू असलेल्या बुक फेअर अर्थात पुस्तक मेळ्यातल्या भारतीय दालनाचं उद्घाटन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव विक्रम सहाय आणि प्रकाशन विभाग संचालक साधना राउत यांनी केलं हा पुस्तक मेळा मंगळवारी सुरू झाला तो गुरुवारपर्यंत चालेल